कोरोना टाळेबंदीचा सर्वाधिक फटका बसणार बांधकाम व्यवसायाला

मोदी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या टाळेबंदीमुळं घरातच रहावं लागत असलं तरी कोणीच एकटं नाही

मात्र हा उपक्रम आपापल्या दरवाजात किंवा बाल्कनीत सामाजिक अंतर राखतच राबवा कोणीही घराबाहेर पडू नका किंवा रस्त्यांवर गर्दी करू नका असंही पंतप्रधानांनी स्पष्ट केलं काल संध्याकाळी देशातल्या जनतेसाठी प्रसारित केलेल्या चलचित्र संदेशाद्वारे त्यांनी हे आवाहन केलं

सध्या कोरोना विषाणू दररोज सर्वाधिक बळी अमेरिकेत घेतो आहे त्याला आवर घालणं या अतिप्रगत राष्ट्रालाही अवघड जातं आहे युरोपातल्या काही देशांनी तर आता आमच्या हातात काही नाही असं सांगून आपली अगतिकताच मान्य केली आहे या पार्श्वभूमीवर भारतीयांनी कोरोना विरुध्दचा लढा अधिक गांभिर्यानं घेण्याची गरज आहे भारतातल्या कोरोना प्रसाराची गती वाढते आहे दररोज दोन चारशे नवे रुग्ण दाखल होत आहेत

टाळेबंदीचं उल्लंघन करून निझामुद्दीन मध्ये एकत्र जमलेल्या तबलिगींमुळं कोरोनाचा देशभर प्रसार झाला

महाराष्ट्रातून या मेळाव्याला चौदाशे लोक गेले होते त्यांना हुडकून विलगीकरण कक्षात पाठवण्यात आलं आहे वाशिममध्ये काल सापडलेला पहिला कोविड रुग्ण या तबलिगी जमातशी संबंधितच आहे

तिथे त्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या

ऐक्या अधिक वृत्तांत कोरोनाविरुद्दच्या लढाईत डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची सुरक्षाही तितकीच महत्त्वाची आहे या सर्वाच्या सुरक्षेसाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं विशेष पोशाखाची निर्मिती केली आहे डीआरडीओच्या विविध ठिकाणच्या प्रयोगशाळांमधील तज्ज्ञांनी यासाठी आपलं तांत्रिक कौशल्य पणाला लावलं होतं या पोशाखासाठी विशिष्ट प्रकारच कापड वापरण्यात आलं असून त्यावर संरक्षक पदार्थाचा थर देण्यात आला आहे निर्मिती प्रक्रियेदरम्यान अत्यंत काटेकोरपणे कापडाच्या तसंच रक्तचाचण्या घेण्यात आल्या या पोशाखातून बाधित रक्त आरपार जात नाही याची खात्री करण्यासाठी ही रक्तचाचणी घेण्यात आली आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं अशा प्रकारच्या पोशाखासाठी निश्चित केलेल्या मानकांपेक्षाही उच्च दर्जाचा पोशाख तयार करण्यात डीआरडीओला यश आलं आहे

पोशाखाची शिवण आच्छादित करणाऱ्या टेप मिळत नसल्यामुळे त्याच्या निर्मितीत अडचणी येत होत्या मात्र डीआरडीओनं पाणबुड्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या चिकट पदार्थाचा वापर करून त्यावरही मात केली

या आदेशांच उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या आहेत सायवर सेल कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी शहरं बंद करण्यात आली आहेत त्यामुळे गुन्हेगारीचं प्रमाण कमी झाले आहे असं जरी असलं तरीही याकाळात इंटरनेटच्या माध्यमातून फसवणूक होऊ शकते

अत्यावश्यक सेवेमध्ये कृषीमालाचा समावेश झाल्यानं थांबलेली ही निर्यात पुन्हा सुरु झाली कोरोनाचं संकट जागतिक स्तरावर असून सुद्धा यूरोपीय बाजारपेठेतून भारतीय कृषिमालाला चांगली मागणी आहे त्यामुळच निर्यात पुन्हा सुरु झाल्यानं शेतकरी वर्ग सुखावला आहे दरम्यान रब्बीच्या सुगीत आणि खरिपाच्या पेरणीत कोरोना संकटामुळे कोणतीही बाधा येऊ नये यासाठी सरकारनं आतापासूनच पावलं उचलण्यास सुरूवात केली असल्याचं कृषीमंत्रालयाकडून काल सांगण्यात आलं आणि आता कोरोना प्रतिबंध संदर्भातील राज्यभरातल्या काही संक्षिप्त बातम्या

त्यामळे जिल्हा कोरोना रुग्ण मुक्त झाला आहे वाशिम जिल्ह्यात दिल्लीतिल निझामुद्दीन मरकज मधून आलेल्या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याचं काल स्पष्ट झालं पुणे शहर आणि परिसरातील वृद्धाश्रमांना भाजीपाला आणि किराण्याचा तुटवडा जाणवत असून प्रशासनान त्याकडे तातडीनं लक्ष देण्याची मागणी होत आहे

परभणीत भाजपानं कम्युनिटी किचन या उपक्रमास सुरुवात केली

पालघर जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या धान्याचं वाटप सुरू झालं आहे

त्यांना दररोज दोन वेळचं जेवण चहा देण्यात येत आहे

या कामगारांची माहिती संकलित करण्यात आली आहे गोवा राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या सिंधुद्र्ग मधील मुलांना दोडामार्ग चे शिवसैनिक जीवनावश्यक साहित्याचा पुरवठा करत आहेत चंद्रपूर शहरातील मुस्लिम बहल आणि दाट वस्तीचा रहेमतनगर परिसर संपूर्ण सील करून या ठिकाणी निर्जत्कीकरण करण्यात आले आहेत हिंगोली जिल्ह्यात संचारबंदीचे कडेकोट पालन करण्यात येत आहे आखाडा बाळापूर येथे संचारबंदी दरम्यान सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत पुण्यात संचारबंदी धुडकावणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी आता कडक कारवाई सुरू केली आहे

अहमदनगर शहर आणि जिल्ह्याच्या काही भागात विनाकारण दुचाकी अथवा चारचाकी घेऊन घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना काल जिल्हाधिकारी राहुल व्विवेदी यांनी चांगलाच दणका दिला स्वत रस्त्यावर उतरुन त्यांनी अशा वाहनचालकांवर कारवाई केली आकाशवाणीच्या बातम्यांसाठी आमच्या ठिकठिकाणच्या बातमीदारांसह

बांधकामासाठी लागणाऱ्या साधन सामग्रीच्या प्रवठ्यावरही टाळेबंदीचा मोठा परिणाम झाला आहे बांधकामावरील मजूर घराकडं गेल्यानं सध्या चालू असलेले प्रकल्प वेळेत पूर्ण होण्याची शक्यता नाही त्यातून निर्माण होणारे आर्थिक संकट वेगळेच असल्याचं क्रेडाईच म्हणणं आहे

महिलांनी बँकेतून पैसे काढण्यासाठी गर्दी करू नये कोरोना प्रतिबंधासाठीच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन वित्तमंत्रालयानं केलं आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तृम्ही घरीच रहा निरोगी रहा आणि ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार